राज्यातल्या सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीच्या घटक पक्षांमधे खाते वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाही असं कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते राज्यातला वस्तू आणि सेवा कर महसूल कसा वाढवता येईल याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली असं ते म्हणाले

मात्र अद्याप खातेवाटप झालेलं नाही मंत्रिमंडळ समावेशाबाबत काँप्रेस आणि शिवसेनेमधे नाराजीचे सूर उमटत असल्याची चर्चा आहे काँप्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांनी आज या संदर्भात बंद दाराआड चर्चा केल्याचं समजतं दरम्यान कोल्हापूर धिल्या आमदार पी

पाटील यांना मंत्रिपद मिळालं नसल्याचा निषेध त्यांच्या समर्थकांनी केला आहे कोल्हापूर श्रिं आज झालेल्या मेळाव्यात सामूहिक राजीनामा देण्याचा ठराव मंजूर झाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन करून शिवसेनेनं जनतेची फसवणूक केली आहे असा आरोप माजी मूख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी उदय कबूले यांची तर उपाध्यक्षपदी प्रदीप विधाते यांची बूधवारी निवड झाली

प्णे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा गावाजवळच्या जयस्तंभाला आज उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तसंच वंचित बहजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भेट देऊन आदरांजली वाहिली

शांततापूर्ण वातावरणात अनेकांनी जयस्तंभाला भेट देऊन आदरांजली वाहिली

ते गडचिरोली धिं वार्ताहरांशी बोलत होते

सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्याच्या मुंडे गावाचे नाईक संदीप रघुनाथ सावंत आज सकाळी काश्मिरमधे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले नौशेरा सेक्टरच्या राजौरी जिल्ह्यात अतिरेकी शिरल्याची खबर सुरक्षा दलांना मिळली होती त्यावरून जंगलभागात शोधमाहीम सुरु असताना ही चकमक झाली

नाशिक जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आलं आहे कर्जमाफीच्या कार्यवाहीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली

योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी मेळावे शिबीरे घेण्याबरोबरच दंवडी पिटवावी तसेच समाज माध्यमाचा उपयोग करावा असंही यावेळी माने यांनी सांगितलं महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाला लागू झालेल्या कर्ज योजनेच्या धर्तीवर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळालाही एक लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना तात्काळ लागू करावी अशी मागणी महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी राज्यसरकार कडे केली आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते

राज्यातील सर्वच बाजार पेठांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे

संसदेनं मंजूर केलेले कायदे पाळणं हे प्रत्येक राज्याचं संवैधानिक कर्तव्य आहे असं कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते सुधारित नागरिकत्व कायदा लागू करणार नाही असं म्हणणाऱ्या राज्यांनी हा निर्णय घेण्याआधी योग्य कायदेशीर सल्ला घ्यावा असंही प्रसाद यांनी म्हटलं आहे

त्यांच्यापार्थिवावर उद्या सकाळी अमर धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे मराठवाङ्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील असं हवामान शास्त्र विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे